हा कायदा एखाद्या समुदायाच्या विरोधात तयार केला असल्याची समजूत चुकीची आहे असं ते म्हणाले अफगाणिस्तान बांग्लादेश आणि पाकिस्तानमधल्या हिंदू शीख बौद्ध ज्त्त पारशी अणि ख्रिस्ती या सहा अल्पसंख्याक समुदायांच्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासंबधीचा प्रस्ताव या कायद्यात आहे या कायद्याबद्दल ईशान्येकडच्या राज्यातल्या नागरिकांना वाटणारी भीती निराधार असल्याचं गृहमंत्री म्हणाले या राज्यातल्या नागरिकांच्या सांस्कृतिक सामाजिक आणि भाषिक वश्रिष्ट्यांची जपणूक करायला सरकार बांधील असल्याचं त्यांनी नमूद केलं धार्मिक तेढीमुळे त्रास भोगावा लागलेल्या आणि भारतात येऊन राहिलेल्या तरीही हक्क आणि सुविधांपासून वंचित राहिलेल्यांसाठी हा कायदा म्हणजे आशेचा किरण आहे असं ते म्हणाले काँग्रेस डावे पक्ष तृणमूल समाजवादी पक्ष द्रमुक बसपा राजद राष्ट्रवादी आणि तेलंगणा राष्ट्रीय समिती या पक्षांनी विधेयकाला असंवध्यानिक म्हणत विरोध केला

या कायद्यामुळे भारतात वास्तव्य करत असलेल्या पण भारताचं नागरिकत्व आणि तिर सुविधा मिळू न शकणाऱ्या शेजारी राष्ट्रांमधून आलेल्या निर्वासितांच्या आयुष्यातली अस्थिरता संपुष्टात येईल असंही त्यांनी सांगितलं नवी दिल्लीत आज झालेल्या भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बरुकीनंतर संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बातमीदारांना ही माहिती दिली हे विधेयक भारताच्या संसदीय तिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल असं प्रधानमंत्री म्हणाल्याचं जोशी यांनी सांगितलं

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक मांडलं जेष्ठ नागरिकांच्या देखभाल खर्चावर असलेली दहा हजारांची मर्यादा या विधेयकाद्वारे काढली आहे तसंच जेष्ठ नागरिक निवारा आणि सेवाकेंद्रांच्या नोंदणीबाबत तसंच त्यांच्या किमान दर्जाबाबत तरतूदी या विधेयकात नमूद आहेत कर्मचारी निवड आयोगाने यंदा आणि पुढच्या वर्षीच्या एक लाख पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरु केली आहे लोकसभेत प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र प्रसाद यांनी लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली रेल्वे आणि टपाल खात्यांमधे चार लाख जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरु झाल्याचंही त्यांनी या उत्तरात म्हटलं आहे

आयोगानं आपला अंतिम अहवाल आज गुजरात विधानसभेत सादर केला या दंगली संघटित नव्हत्या असं या अहवालात नमूद केलं आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी आर

श्रीकुमार राहुल शर्मा आणि संजीव भट यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली असून त्यात काही तथ्य नसल्याच अहवालात म्हटलं आहे

काही महाविद्यालयात आणि उच्च शिक्षण देणा या संस्थांमधे ही केंद्र सुरु झाली आहेत

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचे अर्ज भरता यावे म्हणून या केंद्रांवर सहाय्यक उपलब्ध आहेत झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन रिसॅट टू बी आर वन या भारतीय उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं

हा उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला आहे

व्ही

एस एल

रिसॅट टू बी आर वन या उपग्रहावर पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी एक्स बॅन्ड रडार बसवण्यात आलं असून कृषी वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे

सिवन यांनी ही माहिती दिली झारखंड विधानसभेच्या उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे उद्या सतरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यात रांची रामगढ हजारीबाग कोडरमा छत्रा गिरडीह आणि सराईकेला खरसवान या जिल्ह्यांचा समावेश आहे

राज्य मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री सि पी सिंग आणि नीरा यादव ए जे एस यू पक्षाचे प्रमुख सुदेश महातो जे व्ही एमचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी माजी मंत्री आणि कामगार नेते राजेंद्र प्रसाद सिंह राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि साहित्यिका महुआ माझी यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे नागरिकत्व सुधारणा विधेयकावरची चर्चा थोड्याच वेळापूर्वी संपली असून ते प्रवरसमितीकडे पाठवल्यावर मतदान घेण्यात येत आहे

सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एस

नझीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना याचं पीठ या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत आहे तेलंगण उच्च न्यायालयानं या घटनेची नोंद घेतली असल्याचं आपल्याला माहिती असल्याचंही या पीठानं म्हटलं आहे याचिकांची पुढची सुनावणी उद्या होणार आहे

खेळांडूना पायाभूत सुविधा प्रशिक्षण व्यवस्था तसंच समाजाचा पाठिंबा या सोयी उपलब्ध करुन देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हप्ती कुमार यांच्यावरच्या देशद्रोहाच्या गुन्ह्याचं आरोपपत्रासाठी योग्य त्या परवानग्या घ्यायला दिल्ली न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे या आरोपपत्रासाठी रितसर परवानग्या घेण्याचे निर्देश न्यायालयाने फेब्रुवारीतच दिले होते

पाकिस्तानात लाहोर खिल्या दहशतवादाविरोधी न्यायालयानं आज मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईदवर दहशतवादाला निधी पुरवल्याचा आरोप दाखल केला जमात उद दाबाचा म्होरक्या हाफिज सईद च्या बरोबरीनं त्याचे साथीदार हफिज अब्दुल सलाम बिन मुहंमद मुहम्मद अशरफ आणि झफर क्बाल यांच्यावर देखील आरोप दाखल झाले आहेत भारत आणि वेस्ट डिज क्रिकेट संघांमध्ये सुरू असलेल्या तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला असून वेस्टडीजनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे